या बैठकीत कोरोना विषाणू स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं पावसाळी अधिवेशनाबाबत विधानभवनात काल झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

दरम्यान तीन ऑगस्टपासून अधिवेशन सुरु करण्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुरवणी मागण्यांसाठी जर एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल तर त्यालाही पाठिंबा असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं दरम्यान या बैठकीत निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीचे निकष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला मदतीच्या रकमेत दीड ते तीन पट वाढ करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

राज्यातल्या कापूस खरेदीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते कापूस खरेदीची सर्व केंद्रं आणि इतर संबंधित कार्यालयं शनिवार रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत एफएक्यू दर्जाच्या कापसाची खो़दी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यात खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्यानं या जिल्ह्यातली कापूस खरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातल्या सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे

ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते

मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना कामावर येणं सोपं व्हावं यासाठी उपनगरी रेल्वे सुरू करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे

ते खोटं असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे अशा दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे

तर पूणे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं दहा हजाराचा टप्पा पार केला आहे

नाशिक जिल्ह्यात काल तीन बाधितांचा मृत्यू झाला

याशिवाय जिल्ह्यात कन्नड इथं एक फुलंब्री तालुक्यातल्या म्कंदवाडी गावात एक सोयगाव तालुक्यात सावरखेडा इथं दोन वाळूज महानगरात दोन पंढरपूर इथं दोन तर वडगाव कोल्हाटी इथं एक रुग्ण आढळला आहे

सध्या आठशे बहात्तर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे दरम्यान औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती काराग्रहातले दोन अधिकारी आणि बारा कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झाली असल्याचं काल स्पष्ट झालं काराग्रहाबाहेरच्या दोन बंगले आणि विश्रामग्रहात या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण म्रतांची संख्या सहा झाली आहे

दरम्यान जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले यामध्ये दोन जण लातूर शहरातले आहेत उदगीर इथल्या सराफा लाईन आणि औसा तालुक्यातल्या अंधोरा इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

दरम्यान जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली

काल तीन रुग्ण बरे झाल्यानं घरी परतले

यामध्ये जालना शहरातल्या पोलीस निवासस्थान गुडलागल्ली इथं प्रत्येकी दोन लकडकोट नानक निवास आणि घनसावंगी तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे

त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे

हे सर्व जण हिंगोली इथल्या लिंबाळा कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल होते

हे तिघेही शहरातल्या मसरत नगर इथले आहेत

या प्रकरणी सफाई कर्मचारी आणि अधिपरिचरीकेला प्राथमिक चौकशीत दोषी ठरवण्यात आलं आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग मागील काही दिवसांपासून सायंकाळी लाल दिसू लागला आहे त्यामुळे हे नयनरम्य द्रष्य पाहण्यासाठी सायंकाळी सरोवर परिसरात नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत मात्र हा रंग लाल का दिसतो याबाबत संशोधन होण्याची गरज आहे विविध प्रकारच्या शेवाळामुळे पाण्याचा रंग बदलत असल्याचं संशोधकांचं मत आहे

नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्र आणि कर्नाटकचा आणखी काही भाग तसच महाराष्टाच्या काही भागाकडे वाटचाल होण्यासाठी येत्या एक ते दोन दिवसात परिस्थिती अनुकूल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला जालना शहर आणि तालुक्यातल्या काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे पाऊणतास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला अंबड मठपिंपळगाव शेवगा धनगरपिंप्री वडीगोद्री या भागातही पावसानं हजेरी लावली बदनापूर शेलगाव धोपटेश्वर गोक्ळवाडी माहेर भायेगाव डोंगरगाव शिवारातही काल पाऊस झाला लातूर जिल्ह्यात लातूर देवणी वलांडी निलंगा उदगीर शिरूर अनंतपाळ या तालुक्यांमध्ये काल द्पारी दमदार पाऊस झाला मृग नक्षत्राचा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरत आहे

कळमनुरी वारंगा नांदापूर जवळा पांचाळ आखाडा बाळापूर सेनगाव नरसी नामदेव कनेरगाव नाका या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला नांदेड शहराच्या जुन्या भागातही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे काही काळ वीज प्रवठा खंडीत झाला होता परभणी शहरात काल रात्रभर पाऊस होता जिल्ह्यात जिंतूर मानवत पूर्णा पाथरी तालुक्यातही काल चांगला पाऊस झाला सोलापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे अनेक गावात वीज पुरवठा खंडीत झाला होता

खरीप हंगामपूर्व तयारी संदर्भात त्यांनी काल सामाजिक माध्यमाद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खत बियाणांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी दकानांमध्ये गर्दी न करता गटांच्या माध्यमाद्वारे एकत्र येवून बांधावर खत बियाणे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं ते म्हणाले

सय्यद सैफ असं या कैद्याचं नाव असून तो रविवारी रात्री किले अर्क इथल्या कोविड सुश्रषा केंद्रातून एका साथीदारासह पळून गेला होता हा कैदी काल दिछ्छी गेट परिसरात सापडल्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला कारागृह प्रशासनाच्या हवाली केलं त्याची पुन्हा कोविड सुश्रषा केंद्रात रवानगी करण्यात आली

बससेवा लवकरात लवकर सुरु करुन वेळापत्रक जनतेसाठी उपलब्ध करून द्यावं बस थांबे निर्धारित करावेत त्याचप्रमाणे शहरालगतच्या गावांपर्यंत या सेवेचा विस्तार करावा अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या

पुढच्या पाच दिवसांत दुकानं सुरू करण्याची परवानगी न दिल्यास द्कानं उघडून व्यवसाय सुरू करण्याचा इशारा महामंडळानं दिला आहे वीजेचं देयक माफ करावं पीपीई कीट्स पुरवाव्यात आणि टाळेबंदीच्या काळात व्यवसाय न झाल्यामुळे नुकसान भरपाईपोटी पॅकेज जाहीर करावं अशा मागण्याही संघटनेनं केल्या आहेत

नक्षलग्रस्त भागात सलग दोन वर्षे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक देऊन सन्मानित केलं जातं जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख हिंगोली जिल्हा पोलीस दलातल्या स्थानिक गन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे आणि पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांनाही हे पदक जाहीर झाले आहे

यासाठी बाळापूर काँग्रेसच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून मोबाईलवर कळवा आणि औषधी घरपोच मिळवा अशी मोहीम युवक काँग्रेसचे पदाधिकारी राबवत आहेत परभणी शहरात प्लास्टिकचा वापर करणं सामाजिक अंतर न राखणं मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिकेच्या पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे दोन फुल विक्रेत्यांनी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसल करण्यात आला

शेतमालावर ग्रामीण भागातच प्रक्रिया करणारा उद्योग सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना या व्यवसायातून मुबलक नफाही मिळत आहे याविषयी बोलताना ते म्हणाले माहिती घेऊन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये अकोल्यावरून मशीन खरेदी केली आणि पहिल्याच वर्षी युनिट तयार केलं आणि त्याच्यामधून कुटुंबांना रोजगार मिळतो आणि संकल्पना आपल्या भागात हे युनिट नाही सुरुवातीला काहीतरी वेगळं करायचं या भूमिकेतून त्यामुळे हे युनिट साकारलं भागातील लोकांची तयार करण्यासाठी अडचणी होत्या त्या पण सॉल झाल्या आणि त्यातून खरेदी विक्री करतो कच्चा माल घेऊन पक्की दाळ तयार करून मार्केटमध्ये विकतो उन्नत शेती समुद्ध शेतकरी अभियानाविषयी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी माहिती दिली

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

या तपासासाठी पोलिसांनी आठ पथकं तैनात केली असून परिसरातले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत याप्रकरणी आणखी काही जणांची चौकशी करण्यात येणार आहे मंगळवारी दुपारी या दोघांची गळा चीरुन हत्या करण्यात आली हत्या करणारे कुटुंबाच्या परिचितांपैकीच असावेत असा पोलिसांना संशय आहे

यावेळी एका टिप्पर चालक तसंच मालकानं घटनास्थळावरून पलायन केलं

औरंगाबाद इथं हडको परिसरातल्या राष्ट्रवादी भवन इथं सामाजिक अंतर ठेऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

परभणी जिल्ह्यातल्या वसमत इथं पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांच्या हस्ते पक्ष ध्वजारोहण करण्यात आलं लातूर इथं ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करण्यात आला